लोकसभा निवडण्कीच्या सहाव्या टप्प्यासाठी प्रचाराला वेग मतदारांना मजबूत सरकार हवं असल्याचं भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन तर न्याय योजनेवर काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांचा भर

चीनमधे ल्य्आन इथं स्रु असलेल्या आतंरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या स्पर्धेत भारताची प्रथम क्रमांकाची टेनिसपटू अंकिता रैनानं केला महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश लोकसभा निवडण्कीच्या सहाव्या टप्प्यासाठीचा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात आझमगढ इथं प्रचारसभा घेऊन विरोधकांच्या मतपेढीच्या राजकारणावर टीका केली विरोधक फक्त जात आणि धर्माच्या नावावर मतं मागतात असं ते म्हणाले प्रधानमंत्र्यांनी आज पश्चिम बंगालमधील प्रुलिया आणि बंक्रा जिल्ह्यांमध्येही प्रचारसभा घेतल्या कैद्रात मजबूत सरकार येण्याच्या बाजूनं देशातली जनता आहे असं सांगून ते म्हणाले की केंद्र सरकारच्या अनेक कल्याणकारी योजना पश्चिम बंगालमधल्या गरिबांपर्यंत पोहोचण्यात सताधारी तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते अडथळे आणत आहेत काँग्रेसचे अध्यक्ष राहूल गांधी यांनीही आज हरयाणात शिरसा इथं प्रचार सभा घेतली सतेवर आल्यास काँग्रेस शेतकरी आणि युवा वर्गाच्या कल्याणासाठी काम करेल तसच काँग्रेसची प्रस्तावित न्याय योजना समाजातल्या वंचित घटकांसाठी लाभदायक ठरेल असं ते म्हणाले या योजनेसाठी लागणारा पैसा देशाला ल्टणाऱ्या लोकांच्या तिजोरीतून आणला जाईल असंही गांधी यांनी सांगितलं काँग्रेसचे अध्यक्ष राहल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत निर्णय होईपर्यंत त्यांना लोकसभा निवडणूक लढवू देऊ नये अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयालानं आज फेटाळून लावली लंडनमधल्या एका कंपनीच्या वार्षिक अहवालात राहूल गांधी यांचा उल्लेख ब्रिटिश नागरिक म्हणून केला असल्यानं त्यांच्या नागरिकत्वाबद्दल प्रश्न उपस्थित झाला आहे त्याम्ळे त्यांना निवडणूक लढवण्यासाठी अपात्र ठरवावं असे निर्देश केंद्रसरकार आणि निवडणूक आयोगानं द्यावेत अशी याचिकाकर्त्याची मागणी होती मात्र क्ठल्यातरी कंपनीनं त्यांचा ब्रिटिश नागरिक म्हणून उल्लेख केल्यानं ते ब्रिटिश नागरिक ठरत नाहीत असं न्यायालयानं स्पष्ट केलं भाजपा सरकार गेली पाच वर्ष सतेवर असूनही नेमकं आताच निवडणुकांच्या मध्यावर भाजपानं काँग्रेस अध्यक्ष राहूल गांधी यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा उपस्थित केला असा आरोप काँग्रेसनं केला आहे आपल्या पराजयाची चाहूल लागल्याम्ळे निराशेच्या भावनेतून भाजपा खोट्या बातम्या पसरवत आहे असं काँग्रेसचे प्रवक्ते अभिषेक मन् सिंघवी यांनी सांगितलं ते आज बातमीदारांशी बोलत होते दहशतवाद अजिबात खपवून न घेण्याचं केंद्राचं धोरण आहे असं संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी म्हटलं आहे त्या आज मध्य प्रदेशात भोपाळ इथं बातमीदारांशी बोलत होत्या जगभरात गेल्या पाच वर्षात भारताबद्दलचा आदर वाढला असल्याचं त्यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यावर लोकांचा विश्वास असून मोदी सरकार सत्तेत असताना देश सुरक्षित असल्याची भावना जनमानसात निर्माण झाली असल्याचं त्यांनी सांगितलं राजीव गांधी यांच्या हौतात्म्याबद्दल आम्हाला आदर आहे पण म्हणून त्यांच्या सरकारच्या गैरव्यवस्थापन भ्रष्टाचार आणि धोरणांबाबत आम्ही काहीच बोलायचं नाही असा त्याचा अर्थ होत नाही असं त्या म्हणाल्या

फ्रान्सेस्का मारीनो असं या पत्रकार महिलेचं नाव असून त्यांनी एका वृतवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमधे ही माहिती दिली आहे भारतानं केलेल्या या हवाई हल्ल्यामधे आपलं काहीही न्कसान झालं नाही हा पाकिस्तानचा दावा खोटा असल्याचं त्या म्हणाल्या

त्यानंतर त्यांनी जखमींना शिंकीयारी इथल्या दहशतवादी तळावर हलवलं तिथं पाकिस्तानी लष्कराच्या डॉक्टर्सनी त्यांच्यावर उपचार केले असं त्यांनी सूत्रांचा हवाला देत सांगितलं या प्रशिक्षण तळावर अजूनही पाकिस्तानी लष्कराचं नियंत्रण असून कॅप्टन दर्जाचा एक अधिकारी त्याचा प्रमुख आहे असं मारीनो म्हणाल्या सीमा स्रक्षा दलातून बडतर्फ केलेला जवान तेज बहादूर यादव याची याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली वाराणसी लोकसभा मतदारसंघात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लढण्यासाठी दाखल केलेला यादव याचा उमेदवारी अर्ज निवडणूक आयोगानं तांत्रिक कारणावरुन अवैध ठरवला होता निवडणूक आयोगाच्या या निर्णयाला यादव यानं सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं सहज प्ढे चाल देऊन प्रधानमंत्र्यांचा विजय सोपा करण्यासाठी आयोगानं आपला अर्ज अवैध ठरवल्याच्या यादव याच्या दाव्यात काहीही तथ्य नाही असं सांगत न्यायालयानं यादव याची याचिका फेटाळली लेहमधील पत्रकारांना लाच देण्याच्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी लेह जिल्हा काँग्रेस समितीनं केली आहे

हरयाणात पहिल्यांदाच दृष्टीबाधित मतदारांसाठी निवडणूक ओळखपत्र आणि छायाचित्रांकीत मतदार पावत्या ब्रेल लिपीत छापल्या आहेत अशी माहिती हरयाणाचे मुख्य निवडणूक अधिकारी इंद्रजीत यांनी दिली दिव्यांग मतदारांना व्हिल चेअर आणि वाहनांची स्विधा प्रवण्यासाठी मोबाईल एप तयार केल्याचंही त्यांनी सांगितलं लष्करी आणि निमलष्करी दलाच्या जवानांसाठी आयोगानं या वेळेस इलेक्ट्रानिक प्रेषणावर आधारित ऑनलाईन टपाल मतदान प्रणाली विकसित केल्याचंही इंद्रजीत यांनी स्पष्ट केलं व्हिएतनामच्या चार दिवसांच्या भेटीवर उपराष्ट्रपती एम

यावेळी त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं या दौऱ्यात नायडू हनोईत भारतीय समुदायानं आयोजित केलेल्या कार्यक्रमात उपस्थित राहतील तसंच ते व्हिएतनामचे प्रधानमंत्री उपराष्ट्रपती आणि संसदेचे अध्यक्ष यांच्याशी वैयक्तिक तसंच प्रतिनिधी मंडळ स्तरावरची चर्चा करतील सर्वोच्च न्यायालयात नियुक्तीसाठी न्यायवृंदाने न्यायमूर्ती बी

गवई आणि न्यायमूर्ती सूर्य कांत यांच्या नावाची शिफारस केली आहे न्यायमूर्ती गवई मुंबई उच्च न्यायालयात न्यायाधीश म्हणून तर न्यायमूर्ती सूर्य कांत हे हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाच्या म्ख्य न्यायाधीश पदी कार्यरत आहेत दिल्ली न्यायालयानं विवेक डोवाल बदनामी खटल्यात काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांना जामीन मंजूर केला आहे राष्ट्रीय स्रक्षा सल्लागार अजित डोवाल यांचे प्त्र विवेक डोवाल यांच्यावर जयराम रमेश यांनी गैरव्यवहाराचे आरोप केले होते हे आरोप करताना त्यांनी डोवाल यांच्या विरुद्ध कारवा मासिकात प्रसिद्ध झालेल्या लेखाचा दाखला दिला होता

सिंग यांनी सांगितलं आपला दौरा आटोपल्यानंतर ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना भांडवल पुरवण्याची जबाबदारी केंद्र सरकारची असल्यामुळे सरकारनं याबाबत प्रस्ताव ठेवल्या नंतरच प्रत्यक्ष कृती केली जाऊ शकते असं ते म्हणाले केंद्र पुरस्कृत अनेक योजनांचा भविष्यकालीन आढावाही या बैठकांमधून घेण्यात आला असं त्यांनी स्पष्ट केलं प्रत्यक्ष कराबाबत महसूल विभागानं मांडलेले आराखडे हे येणाऱ्या काळाच्या दृष्टिकोनातून सकारात्मक होते मात्र अप्रत्यक्ष करांच्या बाबतीत तसं म्हणता येणार नाही असंही सिंग यांनी सांगितलं

दोन्ही देशांमधील व्यापार संघर्ष संपूष्टात आणण्यासाठी सुरू असलेल्या चर्चेची अकरावी फेरी उद्या वॉशिंग्टन इथं होणार आहे या बैठकीच्या पूर्वसंध्येला चीन हा इशारा दिला द्सरीकडे याआधीच्या बैठकांमध्ये मान्य केलेल्या मुद्द्यांवरून चीन आता घ्मजाव करत असल्याचा आपला आरोप अमेरिकेनं कायम ठेवला आहे भारतातून चीनला निर्यात करायच्या मसाल्याच्या पदार्थांच्या बाबतीत दोन्ही देशांमध्ये आज एक करारावर स्वाक्षऱ्या झाल्या दोन्ही देशांच्या वाणिज्य विभागाच्या प्रतिनिधी मंडळांमध्ये आज बैठक झाली या बैठकीत मसाल्याच्या निर्यातीसाठी प्रोटोकॉलही ठरवण्यात आला अशी माहिती भारताच्या वाणिज्य विभागानं एका निवेदनाद्वारे दिली

या निकालानुसार कुठल्याही पक्षाला बह्मत मिळालेलं नाही थायलंडमधले महत्वाचे दोन मोठे पक्ष सत्तास्थापनेसाठी छोट्या पक्षांबरोबर आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहेत

चीनमधे ल्युआन इथं सुरु असलेल्या आतंरराष्ट्रीय टेनिस महासंघाच्या स्पर्धेत भारताची प्रथम क्रमांकाची टेनिसपटू अंकिता रैनानं महिला एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे